भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक अभिजित बॅनर्जी आणि त्यांची पत्नी एस्थर डयूफ्लो आणि अमेरिकी अर्थतज्ञ मायकेल केमेर हे यंदाचे मानकरी आहेत एक्सपिरिमेंटल अॅप्रोच टू एलिव्हिएटिंग ग्लोबल पॉव्हर्टी अर्थात वश्किक दारिद्र्य दूर करण्याचा प्रायोगिक मार्ग या विषयावर बॅनर्जी यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांची निवड झाली आहे

नोबेल समितीनं त्यांच्या संशोधन कार्याची विशेष दखल घेतली असून त्यांचा दारिद्रय निर्मूलनाचा नवा दृष्टिकोन हा विकासात्मक अर्थव्यवस्थेसाठी पोषक असल्याचं म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम वक्रिया नायडू यांनी अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे बॅनर्जी यांचं अभिनंदन करताना त्यांच्या दारिद्रय निर्मुलनाच्या उपायांचा सर्वसमाजांना फायदा होईल आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल अशी आशा त्यांनी ट्विटरसंदेशात व्यक्त केली आहे हरयाणात आज वल्लभगड ब्रिं प्रधानमंत्र्यांची पहिली प्रचारसभा झाली जम्मू काश्मिर आणि लडाख आता विकासाच्या मार्गावर येत आहेत असं यावेळी ते म्हणाले जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या मुद्दयावरुन त्यांनी विरोधकांना आपल्या भाषणात लक्ष्य केलं

देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी काँग्रेसनं सुचवलेल्या न्याय योजनेची अंमलबजावणी केली पाहिजे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे हरियाणात नूह शिं ते प्रचारसभेत बोलत होते

हरियाणातल्या शेतकऱ्यांना भाजपा सरकारच्या काळात किमान हमी भावही मिळत नसल्याचं सांगून ते म्हणाले की काँप्रेस सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल आपल्या मातीतून अतिरेकी गटांच्या कारवायांना उत्तेजन देणं हे दिवसेंदिवस अशक्य होत असल्यानं पाकिस्तान सध्या प्रचंड आर्थिक तणावाखाली आहे असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे आर्थिक कारवाई कृतीदलाचा दबाव वाढल्यानं त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचं ते म्हणाले ते आज नवी दिल्ली बें दहशतवादविरोधी दलांचे प्रमुख आणि विशेष कृती दलाच्या प्रमुखांच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना अटक करण्यावरून ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली न्यायालयानं उद्यापर्यंत निर्णय राखून ठेवला आहे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी ईडीची बाजू मांडताना विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांना सांगितलं की चिदंबरम यांना अटक करून चौकशी करणं आवश्यक आहे या याचिकेला चिंदबरम यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार विरोध केला गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यासाठी ईडीकडे कोणताही आधार नाही असं सिब्बल म्हणाले

राष्ट्रीय वद्यक्कीय आयोगाच्या सदस्यांच्या निवड प्रक्रियेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली देशात उत्तम दर्जाचं आणि स्वस्तात वद्यक्रीय शिक्षण मिळावं तसंच उत्तम दर्जाचे वद्यक्रीय शिक्षक उपलब्ध व्हावेत याकरता या आयोगाची स्थापना केली आहे

या आयोगाच्या स्थापनेनं वद्यक्कीय क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा झाल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव चालू आर्थिक वर्षातच केला जाईल असं दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज जाहीर केलं स्पेक्ट्मच्या किंमतींची यावेळी पुनर्रचना करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं दूरसंचार उद्योगक्षेत्रातल्या समस्या आणि आव्हानं यांची सरकारला पूर्ण जाणीव आहे असं ते म्हणाले

जम्मू आणि काश्मीरमधल्या उर्वरित भागांमध्ये आज द्पारपासून पोस्टपेड मोबाईल सेवा पून्हा सुरु झाली आता सर्व सेल्युलर पोस्टपेड सेवा काश्मीर खोऱ्यात सुरळीतपणे सुरू आहेत खोऱ्यात पर्यटकांच्या प्रवासावरचे निर्बंध हटवण्याच्या सरकारच्या निर्णयापाठोपाठ या मोबाईल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत

मोबाईल सेवा पुन्हा सुरु केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या तुकड्या या भागात तस्ति केल्या आहेत

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक प्रकरणावर सरकारचं बारीक लक्ष असून खातेदारांचे पसीत्यांना परत मिळवून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली त्या आज नवी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बळकीनंतर वार्ताहरांशी बोलत होत्या ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत पीएमसी बँकेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन रिजर्व बँकेनं दिल्याचंही त्यांनी सांगितलं बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून बँकांकडे पुरेशा प्रमाणात रोखी उपलब्ध आहे असंही त्या म्हणाल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची निवड झाली आहे बीसीसीआयचे सदस्य राजीव शुक्ला यांनी आज ट्वीटरवर ही घोषणा केली मंडळाच्या सचिवपदी जय शाह तर खजिनदारपदी अरुण धुमाल यांची निवड झाली आहे मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या अनौपचारिक बरुक्कीत सर्वसहमतीनं हा निर्णय झाल्याचं शुक्ला यांनी म्हटलं आहे

यावेळी बोलताना पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी अंतर्गत समाविष्ट करण्याचा विचार व्हावा असं आवाहन त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केलं

प्रथमदर्शनी हा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट असल्याचं दिसत असून या स्फोटामुळे तीन मजली चारत हादरली असं आजमगडचे आयुक्त कनक त्रिपाठी यांनी सांगितलं आहे मात्र यात तीव्र स्वरूपाची हानी झाल्यामुळे दंडाधिकारी स्तरावर चौकशी करून स्फोटाची कारणं शोधण्याचे आदेश दिले आहेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेविषयी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे जखमींना तातडीनं वस्कीय मदत पुरवण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत मध्य प्रदेशात होशंगाबाद जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात राष्ट्रीय स्तरावर खेळणा या चार हॉकीपटुंचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले जखर्मीना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे हे चारही खेळाडू ध्यानचंद चषक स्पर्धेत खेळण्यासाठी कारमधून ईटारसीहून होशंगाबादकडे जात होते

हे सर्व खेळाडू भोपाळच्या एम

दस याच्या आठवडयाभराच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयात आज अयोध्या जमीन वाद प्रकरणावरची सुनावणी पुन्हा सुरु झाली